अतिसारामुळे होणाऱ्या बालमृत्यूचं प्रमाण कमी करण्यासाठी रोटा व्हायरस प्रतिबंधक लसीकरणाचा आरोग्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते काल प्रारंभ करण्यात आला ठाणे जिल्ह्यातल्या कसारा या गावातून या राज्यस्तरीय लसीकरणाला प्रारंभ झाला

कसारा प्राथमिक आरोग्य केंद्राच्या नूतन इमारतीचं उद्घाटनही आरोग्यमंत्र्यांनी केलं राज्य विधानसभेच्या आगामी निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर भाजपचे कार्यकारी अध्यक्ष जे पी नड्डा यांनी काल मुंबईत भाजप पदाधिकाऱ्यांची भेट घेतली पक्षाचे खासदार आमदार जिल्हाप्रमुख तसंच निवडणूक समितीशी नड्डा यांनी विविध विषयांवर चर्चा केली आज मुंबईत गोरेगाव इथं ते भाजप कार्यकर्त्यांना संबोधित करणार आहेत सायबर गुन्ह्यांच्या तपासामध्ये देशात महाराष्ट्र अप्रेसर असल्याचं राज्य सायबरचे विशेष पोलीस महानिरीक्षक ब्रिजेश सिंह यांनी म्हटलं आहे महिला आणि बालकांसंबंधीच्या सायबर गुन्ह्यांना प्रतिबंध करण्यासाठी सुरू केलेल्या सीसीपीडब्ल्यूसी या संकेतस्थळासंबंधी काल मुंबईत आयोजित कार्यशाळेत ते काल बोलत होते वाढत्या डिजिटल आर्थिक व्यवहारांमुळे सायबर गुन्हे वाढत असून या गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी सायबर यंत्रणा सज्ज असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं देशाच्या आर्थिक विकासात बँकांची भूमिका अतिशय महत्त्वाची असल्याचं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटलं आहे इंडीयन बँकेच्या विभागीय कार्यालयाचं उद्घाटन करताना काल नागपूर इथं ते बोलत होते जैव इंधनासारख्या अभिनव उद्योगांना बँकांनी हात दिला पाहिजे असं ते म्हणाले सौर चरख्यांचा वापर विदर्भात वाढावा याकरता प्रयत्न केले जातील असं ते म्हणाले

आज अंतिम फेरीत कजाकिस्तानच्या झाकीर सफूल्लीन यानं दुखापतीमुळे माघार घेतल्यामुळे शिव थापाला विजेता म्हणून घोषित करण्यात आलं या स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणारा शिव थापा पहिला भारतीय मुष्टियोद्धा ठरला आहे

दोन जूलै पासून विविध स्पर्धांमध्ये सहभागी झाल्यापासून हिमानं मिळवलेलं हे पाचवं सुवर्णपदक आहे